वन्यजीव संवर्धन हा भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

दोन दशकांच्या यशस्वी राजकीय नेतृत्वाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मान्यवरांकडून अभिनंदन

कोरोना प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी उद्यापासून देशभर जनचेतना मोहीम

भूगर्भ वायू व्यवस्थापनातील पारदर्शकतेसाठी विपणन धोरणात सुधारणा करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार पुंतप्रधान वन्यजीव संवर्धन हा भारतीय संसृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे वन्यजीव सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात त्यांनी हे प्रतिपादन केलं आहे वन्यजीवांचा सहवास भारतीयांनी जपला आहे त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी सरकार विशेष प्रयत्न करीत आहे या समन्वित प्रयत्नांमधूनच आता देशातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे सागरी संपत्ती आणि तिथल्या प्रजातीच्या संवर्धनासाठीही सरकारचे विशेष प्रयत्न सुरु असून त्यामध्ये धोकादायक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या निर्मूलनासाठीही प्रयत्न सुरु असल्याचं मोदी यांनी या संदेशात म्हटलं आहे दोन दशकांच्या राजकीय नेतृत्वाच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या

या प्रवासाबद्दल त्यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अभिनंदन केलं शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसाच्या सर्वसमावेशक विकासाचं एक मॉडेल मोदी यांनी तयार केलं रोज स्वतःच्या कामामधून एक नवा मैलाचा दगड तयार करणं आणि त्याच्या पुढे जाण्याची आकांक्षा बाळगणं हि त्यांची कार्यशैली आहे असे गौरवोद्रार शहा यांनी काढले तर लोककल्याणकारी राजकारणाचा मार्ग मोदी यांनी आपल्या कार्यशैलीमधून अधिक प्रशस्त केला असं प्रतिपादन जावडेकर यांनी केलं आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मोदी यांचं अभिनंदन करण्यात आलं

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं लोक चळवळीचं स्वरूप असलेल्या या मोहिमेअंतर्गत देशातील गर्दीच्या सर्व ठिकाणी याविषयी जागृती करण्यासाठी पोस्टर्स बॅनर्स स्टिकर्स लावण्यात येणार आहेत तसंच फलकांच्या माध्यमातून याची माहितीही देणार आहे मंत्रिमंडळ निर्णय देशातील भूगर्भ वायू विपणन व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या द्रष्टीनं मोठ्या सुधारणांना आज केंद्र सरकारनं परवानगी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नैसर्गिक वायू वापरासंबंधीच्या या सुधारणा असून देशभरात वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या किमती निश्चित करण्यासाठी आणि त्या पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रमाणित ई लिलाव प्रक्रिया सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या बैठकीनंतर प्रसारमांध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितलं यामुळे नैसर्गिक वायू उत्पादनाला गती मिळणार असून महसूलात आणि रोजगाराच्या संधीमध्येही वाढ होणार आहे कोलकाता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित अंदाजपत्रकास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

या प्रकल्पामुळे शहरातील दळणवळण सुविधा सुकर होणार असून रोजची लाखो प्रवाश्यांची गर्दी त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यामुळे उद्भवणारे धोके कमी होतील असंही गोयल म्हणाले सायबर सुरक्षेबाबतच्या आदान प्रदानासाठी जपानबरोबर सामंजस्य आणि सहकार्य करार करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण संस्था आणि कॅनडामधील हे काम करणारी राष्ट्रीय संस्था यांच्यातही प्राणीपेशीबाबत संशोधन आणि सर्वेक्षण करण्याच्या सामंजस्य करारासही यावेळी मान्यता देण्यात आली

पुतीन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं अभिष्टचिंतन केलं मोदी यांनी आपल्या आणि पुतीन यांच्या दीर्घकालीन स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा दिला असून उभय देशांमधील परस्पर संबंध आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ व्हावी यासाठी पुतीन यांनी घेतलेल्या भूमिकेची त्यांनी ट्विटरवर प्रशंसा केली आहे

जीनोमवरील संशोधन आणि जीनोम एडिटिंग प्रणाली विकसित केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे

बहुतांश राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या घटली असली तरी राजस्थान पुद्दचेरी नागालँड मेघालय लडाख केरळ दादरा नगर हवेली आणि अरूणाचल प्रदेशात ही रुग्णसंख्या वाढली आहे

या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली होती त्यांना शरणागती पत्करण्याचं आवाहन वारंवार करण्यात आलं मात्र दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरु केला त्यानंतर प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे तीन दहशतवादी ठार झाले मात्र त्यांची अद्यापही ओळख पटलेली नसल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनं सांगितलं या चकमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील इन्टरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे रिया अमली पदार्थ व्यापाराशी संबंधित अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज मुंबई उच्च न्यायालयानं महिनाभरानंतर सशर्त जमीन मंजूर केला अटकेत असलेला तिचा भाऊ शौविक याला मात्र जमीन नाकारण्यात आला आहे

बीजिंगमधील भारतीय दूतावासानं काल हे जाहीर केलं असून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांना त्यासाठी नाव नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे उद्घाटन पुद्दुचेरी इथं उभारण्यात आलेल्या अरुमपार्थपुरम उड्डाणपुलाचं उद्घाटन आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते द्रदूश्य प्रणालीद्वारे झालं

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यावेळी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या प्रकाश जावडेकर प्रसारमाध्यमांनी टी आर पी वर आधारित पत्रकारिता करू नये असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेवर सरकारचा विश्वास आहे मात्र प्रसार माध्यमांनी समाजातील शांतता आणि स्वास्थ्याला हानिकारक ठरेल असा प्रक्षोभक मजकूर प्रकाशित करणं अथवा प्रसारित करणं टाळल पाहिजे असं त्यांनी सांगितलं माणीकचन्द्र वाजपेयी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते

जयशंकर यांनी आज टोकियो इथं जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली उत्पादन कौशल्य पायाभूत सुविधा माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य करण्यावर यावेळी चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे जपान आणि भारत यांच्यातील सहकार्य कोविड नंतरच्या परिस्थितीत मोठा बदल घडवू शकेल तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील स्थैर्य सुरक्षा आणि समृद्धी वास्तवात आणण्यातही साह्यकारी ठरेल असं जयशंकर यांनी म्हटलं आहे

यामुळे केंद्राच्या या पी एल आय योजनेला जागतिक स्तरावर ही मोठं यश मिळत असल्याची भावना केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केली

शाहीनबाग शाहीनबागसारखी सार्वजनिक ठिकाणं आंदोलनासाठी अडकावून ठेवणं स्वीकाराई नाही आणि अनिश्वित काळासाठी अशी जागा वापरता येणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं दिल्ली पोलिसांनी रस्ता मोकळा करण्यासाठी वेळीच कारवाई करायला हवी होती असं न्यायालयानं म्हटलं आहे यासंदर्भातल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शाहीनबाग परिसरातला रस्ता आंदोलकांनी कित्येक दिवस अडवून ठेवला होता चीन सर्वेक्षण ऑस्ट्रेलिया ब्रिटनसारख्या आध्निक लोकशाही देशांमध्ये चीनविरुद्ध नकारात्मक भावना वाढीस लागल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे

ऑस्ट्रेलियामध्ये ही नकारात्मक भावना वेगानं वाढत असल्याचं सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे त्यापाठोपाठ ब्रिटन जर्मनी आणि अमेरिकेचा क्रमांक आहे

चीनचे आपल्या शेजारच्या देशांसोबत तसंच अन्य देशांबरोबरही व्यापार आणि अन्य राजनैतिक मुद्द्यांवरुन सध्या वाद सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर प्यू रिसर्च सेंटरनं काल आपला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे चीनबाबत नकाराची भावना वाढण्यामागे सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती हेही एक कारण असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे